देशभरातून अनेक शिक्षक या परिषदेत सहभागी झाले आहेत

मुंबई सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आरक्षणाच्या बाजूने लढलेले वकील अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा संघटनांच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत

काही मंडळी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय फायदा उचलता यावा असा काही मंडळींचा डाव आहे

पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदीया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या न्कसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय पथक आज नागप्र इथं दाखल झालं आहे या संदर्भात आज नागपूरच्या विभागीय आय्क्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर पथक आज नागपूर आणि चंद्रपूर तसंच उद्या भंडारा गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रग्रस्त भागाची पाहणी करणार आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन इथं भेट घेतली

बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचं मुल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे माजी महालेखा नियंत्रक राजीव महर्षी या समितीचे अध्यक्ष आहेत

गेल्या दीड वर्षापासून हे धक्के बसत असून त्याचं कारण आतापर्यंत कळू शकलेलं नाही कोरोना काळात दिव्यांग विदयार्थ्यासाठी सध्या सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयनं राज्यातील सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत प्ढील दोन आठवड्यांत या अधिकाऱ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या डसा इथल्या वनविभागाच्या वतीनं आज राष्ट्रीय वन हतात्मा दिन साजरा करण्यात आला वन्यजीवांची शिकार आणि नैसर्गिक संसाधनांची अवैध लुट रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि कर्मचारी स्वतचा जीव धोक्यात घालत आहेत

जालना जिल्ह्यातल्या एका खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य सेवा लाग़ करुन देतो असं सांगून चार लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं बडतर्फ केलं आहे गुरुराज थतेकर अमित धारक आणि स्वप्निल अपरे यांच्या बडतर्फीचे आदेश जनआरोग्य सेवेचे राज्य म्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांच्या सांगण्यावरुन काढण्यात आले आहेत

राज्याच्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली ब्लडाण्यातही रात्री चांगला पाऊस झाला मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आहे रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्री हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या सातारा जिल्ह्याच्या विविध भागातही काल रात्री पासून दमदार पाऊस झाला

गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्यानं बीड शहराला पाणीप्रवठा करणारं पाली इथलं बिंदुसरा धरण काल पूर्ण भरून वाह लागलं

सध्या नाशिकमधे पाऊस थांबला आहे अहमदनगरमधे आकाश निरभ्र असून पाऊस थांबला आहे ठाण्यातही आज पावसाचं चिन्ह दिसत नाही वैदयकीय कारणांसाठी उपयोगात येणाऱ्या ऑक्सीजनच्या आंतरराज्य वाहत्कीला राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी अडथळा निर्माण करू नये असे निर्देश केंद्रीय आरोग्या सचिवांनी सर्व राज्य आणि केद्रशासित प्रदेशांना पत्रादवारे दिले आहेत तसंच या ऑक्सीजनचं उत्पादन करणाऱ्या सर्व उद्योजकांनी सध्या त्यांच्या राज्यातल्या रुग्णालयांनाच त्याचा प्रवठा करावा असं बंधनकारक करण्यात आलं आहे बह्तेक राज्यात सध्या ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या पत्रात म्हटलं आहे

एका दिवसात पहिल्यांदाच इतक्या मृत्यूंची नोंद झाली आहे

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठप्रावा करताना विविध ठिकाणी फिरत होतो

चंद्रपूर जिल्ह्यातल्या अतिप्रदृषीत क्षेत्रातलं प्रद्षण नियंत्रण करण्यासंदर्भात काल मंंबईत एक बैठक झाली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री विजय वडेट्टीवार वनमंत्री संजय राठोड यांच्यासह तिन्ही विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते जिल्ह्यातल्या प्रद्षणाचे मुख्य स्रोत कोळसा खाणी औष्णिक वीज केंद्रं असून त्यावर नियंत्रण करण्याच्या उपाययोजनाबाबात या बैठकीत चर्चा झाली बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार तालुक्यातल्या नऊ आणि पाटोदा तालुक्यातल्या सात गावांमधील जमिन पैठण पंढरप्र या पालखी मार्गासाठी संपादीत होत आहे यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन लघू पाटबंधारे विभाग हे सक्षम प्राधिकारी आहेत तसंच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांच्या अधिकारात हे काम असून या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात येणार आहे त्यांनी इतर कोणत्याही खासगी व्यक्तीच्या भूलथापाला बळी न पडण्याचं आवाहन संबंधित विभागानी केलं आहे